आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्बभूमीवर प्रधानमंत्र्यांची छत्तीसगढ मध्ये होणारी ही पहिलीच सभा आहे यासाठी प्रदेश भाजपानं विशेष तयारी केली आहे

छत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री रमण सिंह केंद्रीय मंत्री विष्णुदेव साई या जाहीर सभेला उपस्थित राहतील

केंद्रीय भूपृष्ठवाहतूक मंत्री नितीन गडकरी आज अयोध्येत पाच राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांची पायाभरणी करणार आहेत

या प्रकल्पात लखनौ अयोध्या महामार्गाच्या अयोध्याक्षेत्राचं सौदर्यींकरण आणि अयोध्या वाराणसी महामार्गावरच्या अयोध्या अकबरपूर या भागातल्या रस्त्याच्या चारपदरीकरणाचा समावेश आहे गेल्या साडेचार वर्षात देशाने कृषी क्षेत्र दुग्ध उत्पादन पोलाद आणि हवाई वाहतूक क्षेत्रासह सर्वच क्षेत्रात आघाडी घेतली आहे असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सांगितलं राष्ट्रपतींच्या अभिभाषणाच्या आभारदर्शक प्रस्तावावरील चर्चेला उत्तर देताना ते काल लोकसभेत बोलत होते

आपलं सरकार लोकांना उत्तरदायी असून भ्रष्टाचार मुक्तीसाठी तसंच आव्हानांवर मात करत जनतेच्या आकांक्षा पूर्ण करण्यासाठी आपलं सरकार काम करत असल्याचं ते म्हणाले आपल्या सरकारनं केलेल्या कामांचा लेखाजोखा मांडताना स्वयंपाकाच्या गॅसच्या जोडण्या सर्वांसाठी घरं गरिबांची बँक खाती उघडण्यात आणि सर्व गावांमध्ये वीज पोहोचवण्याच्या दृष्टीनं आपलं सरकार यशस्वी झाल्याचं त्यांनी सांगितलं हे सरकार घटनात्मक संस्था रद्द करत असल्याचा काँग्रिसचा आरोप फेटाळून लावत त्यांनी काँग्रिसने केलेल्या विविध आरोपांना जोरदार प्रत्युत्तर दिलं काँग्रिसनं आपल्या शासन काळात या संस्था कशाप्रकारे खिळखिळ्या केल्या याची आठवण नरेंद्र मोदी यांनी यावेळी करून दिली काँग्रेसनं आणीबाणी लादली न्यायपालिकेवर दबाव आणला एव्हीएमच्या मुद्द्यावर निवडणूक आयोगावर तसंच सर्जिकल स्ट्राईक या लष्कराच्या कारवाईवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं असं प्रधानमंत्री म्हणाले पूर्वीच्या काँग्रेसच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकरांनी अनेकदा लोकांनी निवडून दिलेली राज्य सरकारं बरखास्त केली असं त्यांनी सांगितलं राफेल विमान खरेदी करारासंदर्भात काँग्रेसनं केलेल्या आरोपांवर प्रधानमंत्र्यांनी जोरदार टीका केली काँप्रिसला हवाई दलाचं सक्षमीकरण नको आहे असं सांगत यासंदर्भात संरक्षण मंत्री निर्मला सीतारामन यांनी उत्तर दिल्यानंतरही काँप्रिस देशाची दिशाभूल करत आहे असा आरोप त्यानीं केला बहुमत असलेलं सरकारच्या विकासकामांची गती कशाप्रकारे असते हे जनतेनं गेल्या साडेचार वर्षात पाहिलं आहे असं ते म्हणाले

जनतेच्या उत्तम आरोग्यासाठी आणि औषधांच्या किंमती कमी करण्यासाठी सरकारनं आवश्यक पावलं उचलली बेरोजगारी वाढल्याचा आरोप फेटाळत औपचारिक आणि असंघटीत क्षेत्रात कोट्यवधी रोजगार उपलब्ध झाल्याचं मोदी यांनी सांगितलं त्यानंतर हा आभारदर्शक प्रस्ताव लोकसभेत मंजूर करण्यात आला प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या परिणामकारक आणि जलद अंमलबजावणीसाठी केंद्रीय कृषिमंत्री राधामोहन सिंह यांनी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना सहकार्यांचं आवाहन केलं आहे

सकल राष्ट्रीय उत्पादनाच्या अडीच टक्के वाटा आरोग्य सेवेसाठी द्यायला सरकार कटीबद्ध असल्याचं आरोग्यमंत्री जे पी नड्डा यांनी म्हटलं आहे दिल्लीत जागतिक निधी संदर्भात होणाऱ्या परिषदेच्या पूर्वतयारीचा भाग म्हणून नङ्डा यांनी भारतीय प्रकल्पांच्या प्रदर्शनाचं काल उद्दाटन केलं त्यावेळी ते बोलत होते

गुप्तचर विभागाकडून मिळलेल्या माहितीच्या आधारे माड शिं विशेष कृती दल आणि जिल्हा राखीव रक्षक दलानं संयुक्तरीत्या ही कारवाई केल्याचं पोलीस महासंचालक डी एम अवस्थी यांनी सांगितलं

बिहार निवारगृह प्रकरणी चौकशी करणा या पथकाच्या प्रमुखपदी असणाऱ्या वरिष्ठ आधिकाऱ्याची बदली केल्याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयानं काल केंद्रीय तपास संस्थेची माजी अंतरिम संचालक एम नागेबस्राव यांना समन्य बजावले आहे सीबीआय चे माजी सहसंचालक ए

शर्मा यांची सर्वोच्च न्यायालयाच्या परवानगीशिवाय बदली केल्याबद्दलही राव यांना न्यायालयाची बेदअबी केल्याची नोटीस जारी केली आहे बिहार निवारगृह प्रकरणाची चौकशी ए के

उत्तर भारतातीही काल अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस आणि गारपीट झाल्यानं जनजीवन विस्कळीत झालं

काल श्रीनगर विमातळावरुन होणारी सर्व उङ्डाणं रद्द करण्यात आली होती

खराब हवामानाच्या स्थितीमुळं हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडामधल्या बहुतेक जिल्ह्यांमधली शाळा आणि महाविदयालयं काल बंद होती जम्मू काश्मिर हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंड मधल्या डोंगराळ भागात हलकी ते मध्यम बर्फवृष्टी होईल असा खाारा हवामान विभागानं दिला आहे भारतीय रिझर्व्ह बँकेनं काल चालू आर्थिक वर्षातला नाणेविषयक आणि पत धोरणाचा सहावा द्वैमासिक आढावा जाहीर केला यानुसार रेपो दरात पाव टक्के कपात केल्यानं तो साडे सहा टक्क्यांऐवजी सव्वा सहा टक्के तिका झाला आहे

रिझर्व्ह बँकेनं जाहीर केलेल्या पतधोरण आढाव्यात रेपो दरात कपात केल्यानं लहान आणि मध्यम उद्योजक तसंच गृहखरेदी करणाऱ्यांना परवडणारं कर्ज उपलब्ध होईल आणि एकंदर अर्थव्यवस्थेला चालना मिळेल असं मत केंद्रीय अर्थमंत्री पियुष गोयल यांनी व्यक्त केलं आहे

स्टेट बँकेचे अध्यक्ष रजनीश कुमार यांनी या धोरणामुळे व्याजदर आणखी कमी होण्याचे तसंच महागाईचा निर्देशांक घसरण्याचे संकेत मिळत आहेत अशी प्रतिक्रिया व्यक्त केली लंडन धिल्या मालमत्ता खरेदी प्रकरणी आर्थिक गैरव्यवहार केल्याच्या आरोपा संदर्भात व्यावसायिक रॉबर्ट वधेरा यावी सलग दुसऱ्या दिवशी काल पुन्हा सक्त व्सुली संचालनालयानं चौकशी केली अवैध परदेशी मालमत्ता बाळगल्याचा आरोप वधेरा यांनी फेटाळाला असून हे आरोप म्हणजे आपल्या विरुद्ध राजकीय कारस्थान आहे असा दावा त्यांनी केला

आगामी निवडणुकीत सत्तेवर आल्यास तिहेरी तलाक रद्द करण्याचा कायदाच रद्द करु या काँप्रेसच्या भूमिकेचा भाजपानं समाचार घेतला आहे यातून काँग्रेसचं प्रतिगामी आणि तुष्टीकरणाचं धोरणच स्पष्ट होतंय अशी टीका भाजपा प्रवक्ते सांबीत पात्रा यांनी दिल्लीत केली सर्वोच्च न्यायालयानं तिहेरी तलाक पद्धत असंवैधनिक असल्याचा निर्णय दिला असून ही काँप्रेस अध्यक्ष राहुल गांधी सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय धुडकावत आहेत ह्याकडे त्यांनी लक्ष वेधलं भारत आणि न्यूझीलंड दरम्यान पुरुष आणि महिला संघाचा टी ट्वेन्टी क्रिकेटचा दुसरा सामना आज ऑकलंडमध्ये होत आहे पहिल्या सामन्यात दोन्ही संघाना पराभवाचा सामना करावा लागला महिलांच्या सामन्याला सुरुवात झाली असून न्यूझीलॅंडच्या संघानं नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय धेतला

भारतीय पुरूष संघाचा सामना भारतीय प्रमाणवेळेनुसार सकाळी साडेअकरा वाजता सुरु होणार आहे